इयत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग आजपासून ऑनलाईन पद्धतीनं स्रू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

लवकरच निर्णय येण्याचे मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं स्तोवाच

नमून्याचे विश्लेषण करण्याचा महत्वपूर्ण टप्पा गाठला

देशभरात वाढलेली वैदयकीय पायाभूत सुविधा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांदवारे केंद्राच्या मानक उपचार पद्धतींची अंमलबजावणी याम्ळे रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे डॉक्टर्स परिचारीका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पणाम्ळे आणि वचनबद्वतेमुळे या संसर्गानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही अत्यल्प असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे

भारताच्या व्यापार स्लभतेकडे चाललेल्या वाटचालीतील हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटर संदेशात ही माहिती दिली कनिष्ठ महाविदयालयाचे शिक्षक या विदयार्थ्यांना शिकवतील ज्या विद्यार्थ्यांना क्ठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतील या वर्गांच्या वेळा विदयार्थ्यांना ई मेल किंवा एसएमएस च्या माध्यामातून कळवल्या जातील राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विदयार्थ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन सरकारनं केलं आहे

तीन डिसेंबरला मतमोजणी होणार असून सात डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येतील यात नागपूर औरंगाबाद प्णे येथील पदवीधर तर अमरावती आणि प्णे विभागातून शिक्षण मतदारसंघासाठी निवडणुक होणार आहे

नीलम गोऱ्हे कोविड कालावधीमध्ये समाजाच्या हितासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा अनेक गरीब नागरिकांना झाला शासन आपल्या पाठीशी असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात रुजली असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे जन स्वास्थ्य अभियान महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर वेबिनारदवारे चर्चा करताना त्या काल बोलत होत्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणारी महात्मा फुले जनआरोग्य योजनेला मूदत वाढ द्यावी याबाबत आवश्यक पाठप्रावा केला जाईल असं गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं

मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील आणि ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सूतोवाच केल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे

त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापीठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती श्री रोहतगी यांनी आज सरन्यायाधीशांना केली

मोहन आगाशे सिनेमा म्हणजे काळ आणि अवकाश यामध्ये लीलया संचार करणारे प्रभावी माध्यम आहे तंत्रज्ञान विकसित होत असले तरीही दृक श्राव्य भाषा बदलणारी नाही म्हणून या भाषेविषयी साक्षर होणे महत्वाचे आहे असे मत नाट्य कलाकार आणि चित्रपट अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी चित्रपट रसास्वाद शिबिराचे उदघाटन करताना व्यक्त केले राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संय्क्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय ऑनलाईन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय चित्रपट चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगद्म आणि चित्रपट रसास्वाद शिबिराचे समन्वयक श्री सतीश जकातदार आणि श्री स्हास किर्लोस्कर हे उपस्थित होते

जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंज्री देण्यात आली असून प्ढील दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत सुसज्य व्यवस्थेसह कार्यान्वित होतील यादृष्टीनं नियोजन करण्यात आलं असल्याचं पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितलं सावली तालुक्यातील व्याहाड आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज राज्याचे मदत व पूनर्वसन आपत्ती व्यवस्थापन इतर मागास बहजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेद्दीवार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते

नाना पटोले भंडारा जिल्हा कोविडमुक्त ठेवण्यासोबतच जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम प्रशासनाने गांभीर्याने करावे सामान्य माणसाची सेवा आणि जिल्ह्याचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करावे अशा सुचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला केल्या जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे परतीच्या पावसामुळे तुडतुड्यामूळे झालेल्या न्कसानाचा प्रस्ताव तातडीने पाठवावा असेही ते म्हणाले

यशोमती ठाक्र अमरावती जिल्ह्यात कपाशीवरील बोंडसड आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देतानाच बोंडसड आणि बोंडअळीने जादा न्कसान झालेल्या क्षेत्रातील न्कसानाबाबत भरपाईसाठी पाठप्रावा करू असे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी आज प्सदा गोपाळपूर कठोरा दौ यादरम्यान सांगितले कंत्राटदार देयके वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदारांची गेल्या दहा महिन्यांपासून कोट्यवधीची देयके थकली आहे

कोरोनाचे संकट ऐन भरात असताना राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी क्लग्रू डॉ

हे काम केंद्रातील खरे कोरोना वॉरियर्स डॉ अमित ताकसांडे श्रेया जाजू आणि अन्य स्वयंसेवकांच्या अपरिमित कष्टांम्ळेच झाले आहे